सक्त वसूली संचालनालयानं बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार कायद्याअंतर्गत मुंबईतल्या के एस

ही कंपनी तायल समूहातल्या कंपनी पैकी एक आहे नागपूरमधल्या शॉपिग मॅलजवळच्या जागेचा या कंपनीनं व्यावसायिक कामासाठी वापर केल्यानं ही जप्ती आणल्याचं संचालनालयानं म्हटलं आहे